लशीकरणाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी घेणार धर्मग्रूंचं सहकार्य

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय कलापथकांच्या मार्फत करणार कोविड जागर आणि आमची शाळा सुरू करा डोंबिवलीच्या मुलांचं महापालिका आयुक्तांना पत्र

काल पुन्हा नोंदवली गेलेली रुग्णसंख्येतली घट दिलासा देणारी आहे

येत्या दोन दिवसांतच याबद्दलचा अंतिम निर्णय अपेक्षित असल्याचं आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितलं कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली असून त्या पार्श्वभूमीवर याबद्दलचा प्रस्ताव आरोग्य विभागानं अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडं सादर केला आहे

आता गरजेनुसार या कालावधीत फेब्रुवारीअखेरपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे धळे महापालिका धर्म गरू कोरोना लशीकरणाविषयी नागरिकांमध्ये असलेले गैरसमज द्र व्हावे यासाठी धुळे महापालिका विविध धर्मांच्या धर्मगुरूंचे सहकार्य घेणार आहे कोरोना लशीकरणासाठी धुळे महापालिकास्तरावर कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे

धर्मगुरुंनी नागरीकांमध्ये निर्माण होणारे गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन शेख यांनी केलं ठाणे जिल्ह्यात कलापथक जनजागती कोरोनाविषयी जनतेचं प्रबोधन करण्यासाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राज्यभर कलापथकांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे त्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यात लोककला आणि पथनाट्यांद्वारे प्रबोधन करण्यात येणार आहे

चाळीस कलावंत यामध्ये सहभागी होणार असून कोरोना काळात घ्यायची खबरदारी पाळायचे नियम याबाबत गाणी नाटक भारुड पोवाडा बतावणी गवळण यांच्या माध्यमातून प्रबोधन करणार असल्याचं कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ गणेश मुळे यांनी सांगितलं

हळू हळू पटसंख्या वाढते आहे येताहेत ती मुलं खुष आहेत बहुसंख्य पालक मात्र अजून धास्तावलेलेच आहेत पाल्याला शाळेत जायला परवानगी देत नाहीत शहरात तर अजून शाळा सुरू नाहीतच घरात बसून मुलं कंटाळलीत आमघी शाळा सुरू करा हो असं साकडं घालणारं पत्रच डोंबिवलीच्या मुलांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना पाठवलं आहे काय म्हटलं आहे या पत्रात ऐकूया आमची शाळा सर आम्ही उगाच आमची शाळा म्हणतो खरं तर ही आमची शाळा राहीलीच नाही

आमची कसं म्हणावं मान्य आहे आम्हाला की आमच्या आरोग्यासाठी शासनाचा निर्णय योग्यच असेल पण एक विद्यार्थी म्हणून ऑनलाईन शिक्षण घेताना खूप अडचणी येत आहेत हो कानाचे डोळ्यांचे त्रास सुरू झालेत डोकं चढतं आम्ही खूप लहान आहोत पण स्पर्धा युगात टिक्न रहायचं असेल तर असं घाबरुन घरी बसणं योग्य वाटत नाही

आम्ही लहान असलो तरी आमची स्वप्नं मोठी आहेत आम्हाला या साथीला घाबरव्न घरात बसवण्या पेक्षा लढायला शिकवा हेच आमचं मागणं आहे एक प्रश्न ही आहे सर्व लॉकडाउन उघडले बाजार सुरु झालें आम्ही मंदिर पिकनिक खेळ जीम समारंभ मॉल्स सर्व ठिकाणी जातो तेव्हा जर आम्हाला कोरोना होत नाही तर शाळेत जाऊन कसा होईल झाला तरी माझ्या आजारासाठी सरकार दोषी नसेल माझ्या प्रतीकार शक्तीचा दोष असेल आमचं हे मागणं सरकार पर्यंत पोहोचवा आमची शाळा सुरु करा खूप जणांचा याला विरोध असेल पण ज्यांना शिकायचं आहे त्यांच्या साठी तरी शाळा सुरु करा चूक भूल लहान समजून माफ करा आम्ही सगळे नियम पाळु मस्ती पण नाही करणार

शाळा सुरू करण्यासाठी असा हट्ट धरणाऱ्या डोंबिवलीच्या मुलांनी कोरोना काळात घेतलेल्या काळजी बद्दल पुरवलेल्या सेवांबद्दल आयुक्तांचे आभारही मानलेत पोलीस प्रशासन डॉक्टर्स सफाई कर्मचारी यांना धन्यवाद ही दिलेत नीतीन केळकर आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे दिव्यांग शाळा राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार नववी ते बारावी पर्यतचे वर्ग सुरू झाले आहेत

त्याबाबत हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीवर आधारित हा वृत्तांत

या शाळांमध्ये दोन हजार दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेतात या सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचे मागील सात महिन्यांपासून सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे ऑनलाईन वर्ग सुरू आहेत दिव्यांग विद्यार्थांच्या शिक्षणात खंड पडू नये याकरता जिल्ह्यातील दिव्यांग निवासी शाळा जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि जिल्हा समाज कल्याण कार्यालयानं आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनंसंकेतस्थळ विकसीत केलं ऑनलाईन ध्वनीफितींच्या माध्यमातून दिव्यांगाना शिक्षण घेण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्याचा सर्व लिखीत अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे

या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम प्रात्यक्षिकावर अवलंबून आहे फाईल तयार करणे संगणक अभ्यासक्रम अॅक्यूप्रेशर आणि मसाज करणे वेताच्या खुर्च्या विणणे या सारखे विषय अभ्यासाला आहेत प्रात्यक्षिक अभ्यासक्रमास सुरूवात झाली असून लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती अंध विद्यालयाचे अधीक्षक पंकज मुदगल यांनी दिली आकाशवाणी बातम्यांसाठी मंदार क्लकर्णी प्णे

रुग्णांवर त्वरीत उपचार करणे परिसर स्वच्छ ठेवणे नागरिकांना शासकीय नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करणे यासारख्या सामाजिक दायित्वातून केलेल्या कामगिरीबद्दल पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डासहीत देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डासही रक्षामंत्रीज् ऍवॉर्ड फॉर एक्सेलन्स जाहीर झाले आहे संरक्षण मंत्रालयाच्या मालमत्ता विभागाच्या अतिरिक्त महा संचालक विभा शर्मा यांनी यासंबंधीचे पत्र बोर्ड प्रशासनास पाठविले असून तिनही बोर्डांचे अभिनंदन केले आहे

त्यानुसार निवडणुकीत ज्याप्रमाणं मतदार यादी मतदान केंद्र तसंच मतदानासाठी केंद्रावर गेल्यानंतर ओळखपत्र तपासणी करून मतदार निश्चियत केला जातो

त्यासाठी केंद्र सरकारकडील नोंद तसंच आधारकार्ड सक्तीचचं असणार आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार